या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्टर विकास आघाडीचं सरकार आज विश्वासदर्शक ठरावाला सामोर जाईल आज दुपारच्या सत्रात विधानसभेत हा विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल

अधिवेशन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री नव्या मंत्रीमंडळाचा परिचय करून देतील त्यानंतर विश्वसादर्शक ठराव मांडला जाईल हा ठराव मंजूर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम घोषित केला जाईल

मुख्यमंत्री कार्यालयात काल पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते मुख्य सचिव अजोय मेहता प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह विविध विभागाचे सचिव यावेळी उपस्थित होते सेवाभावनेनं कामं केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येईल सरकार माझं आहे अशी विश्वासाची भावना जनतेच्या मनात निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा जनसेवेसाठी पारदर्शक आणि स्वच्छ कारभारावर लक्ष द्यावं असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले प्रगतीचे उद्दिष्ट गाठण्यास शासन यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

महागाई टंचाई आणि भ्रष्टाचार ही राज्यासमोरची आव्हानं असून त्यांचा सामना करायचा ते म्हणाले दरम्यान मुंबईत आरे इथल्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

उद्या एक डिसेंबरपासून महामार्गांवर फक्त फास्टटॅग द्वारे पथकर वसुलीची घोषणा परिवहन मंत्रालयानं केली होती मात्र नागरिकांच्या सोयीसाठी ही मुदतवाढ देण्यात आली पंधरा डिसेंबरपर्यंत फास्टटॅग मोफत मिळणार असून त्यानंतर मात्र दुप्पट शुल्क आकारलं जाणार आहे माय फास्टटॅग अॅपवर याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे

महाअॅग्रो या सहाव्या राज्यस्तरीय क्रषी प्रदर्शनाला कालपासून औरंगाबाद इथं प्रारंभ झाला या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते औरंगाबादचे महापौर नंद्कुमार घोडेले मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं शेती आणि शेतकरी सध्या मान्सून आणि मार्केट या दुष्टचक्रात अडकला असल्याची खंत डॉ ढवण यांनी यावेळी व्यक्त केली

या उद्घाटन समारंभात मराठवाड्यातल्या आठ प्रगतीशील शेतकऱ्यांना बॅरिस्टर जवाहर गांधी कृषी प्रस्कार प्रदान करण्यात आले दोन डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात पीक प्रात्यक्षिक तसंच आधुनिक शेती औजारं पाहता येणार आहेत शेती संबंधीत विविध विषयांवर चर्चासत्रं ही या प्रदर्शनात होणार आहेत

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काल निलंबन आदेश जारी केले मेने यांनी अवैध वाळू वाहतुक रोखणे दुष्काळी अनुदान वाटप तसंच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वाटप या कामात कसूर केल्याचा अहवाल जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता त्यानुसार ही कारवाई करण्यात आली

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मूती समारोहाचा काल समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते

यामध्ये प्रसिद्ध पखवाजवादक उद्धवबाप् आपेगावकर देगलूरचे ज्येष्ठ साहित्यिक बाबू बिरादार हिंगोलीचे कृषी उद्योजक रामेश्वर मांडगे नांदेडचे पत्रकार संदीप काळे यांचा समावेश आहे

पाणी बचत आणि पाण्याचा अपव्यय याबाबत जाणीव जागृती आणि नागरिक जलसाक्षर व्हावेत या उद्देशानं ही पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे शासकीय महिला तंत्रनिकेतनमध्ये आयोजित या परिषदेसाठी लातूर शहरातल्या गंजगोलाई भागातून मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे

पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मिळवून एकशे सहा कोटी एकोणसत्तर लाख शेहचाळीस हजार रुपयांचं अनुदान जमा करण्यात आलं आहे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या पीएम किसान पोर्टलवर अद्ययावत करण्यात येत असून अनुदान रक्कम लवकरच त्यांच्या खात्यांवर जमा केली जाईल असं जालना जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे

शिवशंकर यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली राज्य माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाद्वारे परभणी जिल्हातली चार तहसील कार्यालयं आणि त्याअंतर्गत येणाऱ्या चारशे अठ्ठावीस ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबर नेटवर्कनं जोडण्यात येणार आहेत

या कामांवर आतापर्यंत साडे तीनशे कोटी रुपये खर्च झाल्याची माहितीही या कार्यालयाकडून देण्यात आली कापूस पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यात पाथरी तसंच गंगाखेड इथं सोमवारपासून केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदी सुरू होणार आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कापूस शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा असं आवाहन कापूस पणन महासंघाचे परभणी विभागाचे संचालक पंडितराव चोखट तसंच विभागीय व्यवस्थापक ए

रेणके यांनी केलं आहे

परळीहन गंगाखेड कडे येणाऱ्या जामगे यांच्या दचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झाला असावा असं पोलिसांकड्रन सांगण्यात आल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे